ग्वाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंह यांची नियुक्ती राधा यादव हिच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महिला क्रिकेट टी टवेंटी स्पर्धेत भारताची श्रीलंकेवर तीन धावांनी मात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात प्रयागराज श्वं राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना विविध मदत साहित्याचं वाटप केलं यावेळी आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबीरात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला अशाप्रकारचं देशातलं हे सर्वाता मोठं शिबीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या संघटनांच्या माध्यमातून लहान मध्यम आणि भूमीहीन शेतक यांना कृषी विषयक तंत्रज्ञान दर्जेदार बियाणं खतं कीटकनाशकं आणि आवश्यक अर्थसहाय्य दिलं जाणार आहे

कठिण परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असून यामुळे अधिक उत्तम कार्य करण्यासाठी केंद्रसरकारला नवीन उर्जा आणि आत्मविक्वास मिळत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत एका खासगी वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं वित्तीय तूट भरुन काढण्यासह त्रेर आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं आपला खिसा काहीसा सैल केला आहे आर्थिक वृद्दीसंदर्भात सरकार अजिबात साशंक नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं

माजी प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाई यांचं राजकारण शिस्त आणि तत्वांनी प्रेरित होतं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोरारजीभाई देसाई यांना आज त्यांच्या स्मृतीदिनी आदरांजली वाहिली

तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना सुर्पूद केलं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटर संदेशात ही माहिती दिली आहे अफगाणिस्तानात क्षेत्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी लोकशाही टिकावी भरभराट व्हावी म्हणून भारत अफगाणिस्तानच्या पाठिशी सदैव उभा राहील असं असं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे तालिबान आणि अमेरिका यांच्यात उद्या दोहा थिं शांतता करार होणार आहे या करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानमधल्या आपल्या फौजा माघारी बोलवणार आहे

शर्मा यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटून राजपत्रित आणि गैर राजपत्रित रिक्त पदांबद्दल माहिती दिली

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते महाराष्ट्र सरकारनं आज त्यांची नियुक्ती केली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते अशाप्रकारे धर्मावर आधारित आरक्षणाला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध आहे त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पक्षाच्या विचारधारेशी तडजोड न करता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपाशी पुन्हा एकदा हातमिळवणी करावी असं मत आठवले यांनी व्यक्त केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ओदिशातल्या जगन्नाथपुरीला भेट देऊन दर्शन घेतलं त्यांच्यासोबत धर्मेद्र पधान प्रताप सारंगी आणि प्रल्हाद सिंग हे केंद्रीय मंत्री होते त्यानंतर ते लिंगराज मंदीरात जाण्यासाठी भुवनेक्षरला रवाना झाले ते आज दुपारी नवी दिल्लीला परततील ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर समाजमाध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे असं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे अशा प्रकारांवर दिल्ली पोलीसांची करडी नजर असून ते करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा श्राा दिल्ली पोलीसांनी दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही मजकूर नागरिकांनी पसरवू नये असा सल्ला पोलीसांनी दिला आहे

ईशान्य दिल्लीत मौजपूर बाबरपूर आणि ित्रर भागातलं वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत असून दुकानं आणि ित्रर कार्यालय पुनःश्व सुरू झाली आहेत

दिल्ली पोलिसांनी स्थापन केलेल्या अमन समितीच्या सदस्यांनी या भागातल्या मशिदींच्या ज्ञामांशी तसंच दुकानदार आणि नागरिकांशी चर्चा केली

नागरिकांनी अफवांवर विधास ठेवू नये असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलं आहे जम्मू कश्मीरमधे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांचा आढावा केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अलका उपाध्याय यांनी काल जम्मूमधे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला

जम्मू काश्मीर मध्ये एप्रिल अखेरपर्यंत आणखी दहा स्वस्त औषधं केंद्र आणि रोपण उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर प्रशासनानं घेतला आहे

याआधी न्यूझीलंडला नमवून भारतानं उपांत्यफेरीतलं आपलं स्थान आधीच कायम केलं आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताला अतिशय वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून न्यूझीलंड ओळखतो असं भारताच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विन्सटन पीटर्स यांनी सांगितलं पीटर्स यांनी काल मुंबई शेयर बाजाराला भेट दिली त्यावेळी झालेल्या भारत न्यूझीलंड व्यापार संघाच्या बैठकीत ते बोलत होते